राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

यातला एक रुग्ण पुण्यातला असून त्यांनी नुकताच अमेरिकेचा प्रवास केला आहे तर मुंबईच्या कस्तूरबा रुग्णालयात भरती असलेले दोन रुग्ण फ्रान्स आणि द्बईचा प्रवास करून आले आहेत या सर्व कोरोना बाधितांच्या निकट सहवासितांचा शोध घेण सुरु आहे

कोरोना विषाणूची लागण झालेल्या राज्यातल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व कार्यवाही करत असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल लोकसभेत दिली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनातले सर्व कार्यक्रम पुढची सुचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आले आहेत

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं देशातल्या नागरिकांसाठी मार्गदशकसूचनाजारीकेल्याआहेत स्वच्छतेचीकाळजीघेण्याबरोबर नागरिकांनीसार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणं टाळावं अस यात म्हंटल आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची एकत्रित बैठक काल महापालिकेत झाली

दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं तर मास्क सर्पिटायझर हडिवॉश आदी वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पुणे वैधमापनशास्त्र विभागाच्या उपनियंत्रक सीमा बैस यांनी काल सांगितलं

ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत कोरोनाचे रुग्ण सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत असले तरी त्यांचे वास्तव्य जिथं होतं त्या परिसरातील नागरिकांशी त्यांचा संपर्क आलेला असणार हे लक्षात घेऊनच हे निर्बंध लागू केले जाणार असून त्यामुळं त्या परिसरातील सर्वच नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवरही अनेक प्रकारची बंधन येण्याची शक्यता आहे या परिसरात पुण्यातीलच बाहेरच्या नागरिकांनीही जाऊ नये यादृष्टीनंही उपाय योजना केली जाणार आहे अत्यावश्यक कामाशिवाय अन्य जिल्ह्यातील आणि परराज्यातील नागरिकांनीही पुण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनानं केल्या आहेत त्यामुळं पुण्यातील करोनाचा वाढता प्रसार रोखण्यास निश्वितपणे मदत होईल असा विश्वास यानिमित्तानं व्यक्त होत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी शेअर बाजार कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर काल भारतीय शेअर बाजारांत ऐतिहासिक घसरण झाली

अधिवेशन कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अवधी एका आठवड्यानं कमी करण्यात आला आहे

पवार राज्यात कोरोना तपासणी मुंबई नागपूर आणि पूणे येथे होते या केंद्रांवर गर्दी होत असून तपासणी केंद्र वाढवण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिली

तसंच वैद्यकीय चाचण्यांसाठीची प्रत्येकी पाचशे रूपयांची तरतूद अडीच हजार करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानपरिषदेत केली आगामी काळात निवडणुकीच्या कामात शिक्षकांना कमीत कमी सामावून घेण्यात यावं असं निवडणुक आयोगाला कळवण्यात येईल असं आश्वासन सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल विधानपरिषदेत दिलं

यासंदर्भातकॉप्रेसच्या हुस्नबानू खलिफे यांनी काल विधानपरिषदेत विचारलेल्या प्रशाला उत्तर देताना वनमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली

राज्यसभा अर्ज राज्यसभा निवडणुकीसाठी काल राज्यातून भाजपातर्फे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला पक्षाचे तिसरे उमेदवार औरंगाबादचे माजी महापौर डॉ भागवत कराड हे आहेत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे

जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल तिथी प्रमाणे साजरी करण्यात आली मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल सकाळी मुंबई विमानतळावरील आणि विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केलं

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेनं आयोजित केलेला संत तुकाराम महोत्सव तसंच पूणे महापालिका आयुक्तांतर्फे दर सोमवारी आणि शुक्रवारी होणारा थेट संवाद हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे ऐकू या या विषयी अधिक माहिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परीषदेनं परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे

यशवंतराव चव्हाण प्रस्कार वितरण समारंभ आणि कविसंमेलन पुढे ढकलण्यात आलं असल्याची माहिती ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी दिली

याशिवाय अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजकांनी रद्द केले आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू यांच्यासह प्राची गावस्कर

अंगणवाडी सेविकांकडून आरोग्यविषयक जनजागृती व्यापक स्वरुपात करण्यात येते या विषयी लाभार्थी शेफाली मेहेर म्हणाल्या आहाराबद्दल मुलांच्याआहाराबद्दलसगळ्याचगोष्टीआम्हालासांगण्यासाठीआमच्याघरोघरीफिरतात

ऐकूया या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सीमावर्ती भाग असलेल्या ठाण मध्ये होळीचा उत्साह दिसून आला लोकसंघर्ष मोर्चाने आयोजीत केलेल्या या होळी उत्सवात हजारो आदिवासी बांधव सहभागी होत त्यांनी पारंपारीक पद्धतीनं आपल्या कला गुणांच सादरीकरण केलं लगतच असलेल्या गुजरात राज्यातील आदिवासी बांधव देखील अक्कलकुवा तालुक्यातील अतिर्द्गम अशा ठाण गावात होळीचा उत्सव साजरा करताना दिसून आले

आकाशवाणी बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार यांच्यासह विजयकुमार लडकत पुणे

हवामान राज्याच्या अनेक भागात काल सरासरीच्या तुलनेत तापमानात लक्षणीय घट झाल्यान पुन्हा थंडी जाणवत आहे रात्री आणि पहाटे थंडगार वारे वाहत आहेत